अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानज्ञाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला शेतक यांच्या समस्यांची जाण असलेले नाना पटोले यांची सभागृहाच्या अध्यक्षपदी तर प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन आपली मतं मांडणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्व पक्षीय सदस्यांनी आनंद व्यक्त केला देवेंद्र फडणवीस याद्यशिवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून आपण त्यांचश अभिनद्वि करतो अशा शब्दा मुख्यम ी उद्दव ठाकरे या ी देवेंद्र फडणवीस या ी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनद्वित केल सस्त्रीय लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा हा मुख्यमत्रिमदाइतकाच महत्वाचा आहे असजियत्तीपाटील यातीी साशितलफडणवीस यांच्या अभ्यासू वृत्तीचा सभागृहाला याआधीप्रमाणे लाभ होईल अशा शब्दाजयतपाटील यात्ती देवेंद्र फडणवीस याच्चिभिनद्वज्ञ केल महाराष्ट्रात विकास आघाडीच जेव असकार स्थापन झाल्यानत्ति राज्यपाल भगतसिकोश्यारी याद्रापेहिल अभिभाषण विधानसभेत आज झाल राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकाप्री सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल तसद्वहे सरकार जनतेला स्वच्छ पारदर्शक निर्णयाभिमुख शासन देईल अशी ग्वाही राज्यपालातीी आजच्या अभिभाषाणातून दिली

वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजेच जीएसटीच्या महसूल संकलनात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे

नोव्हेंबरमधे दाखल केलेल्या परताव्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे हैद्राबादमधल्या डॉक्टर प्रियक्ती रेड्डी याच्या बलात्कार आणि खून प्रकरणात प्रियाक्ती या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घ्यायला दिराईई केल्यावरून तेलपिा सरकारनत्रीन पोलीसात्त निलबित केलआहे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही

सज्जनर याप्ती आज ही माहिती दिली

खासगी क्षेत्रातल्या नऊ हजारांहून अधिक रुग्णालयाचा यात समावेश आहे आरोग्य आणि कुटूंबकल्याण राज्यमंत्री आक्षिनीकुमार चौबे यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली

हर्षवर्धन यांनी सांगितलं भारतानं आठ वर्षापूर्वीचं पोलिओचं निर्मूलन उद्दिष्टपूर्तता कालावधीच्या आधीच केल्याचं त्यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत जागतिक एङ्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते

उफालमधे फर्स्ट बरालियन मणिपूर रायफल्स ग्राऊंड धिं यानिमित्त राज्यस्तरीय सोहळा आयोजित केला होता

केंद्रीय महालेखापाल पदाचा पदभार सोमा राय बर्मन यांनी आज स्वीकारला या पदावरच्या सातव्या महिला आहेत

पी एस चावला यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचारानं वेग घेतला आहे

जम्मू काश्मीरमधे विशेष पोलीस अधिकारी भरतीस तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे

त्यांच्या शारिरिक चाचण्या सध्या होत आहे

जम्मू विभाग आणि जम्मू जिल्ह्यातूनही या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे

एम टी सी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने तुर्कस्तानाततून अकरा हजार मेट्रिक टन कांदयांच्या आयातीची मागणी नोंदवली आहे हा कांदा भारतीय बंदरांमधे या महिन्याअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल असा अंदाज आहे ही कार्यवाही ग्राहक कार्य मंत्रालयाच्या आदेशावरुन कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी केला गेला आहे

ग्राहक कार्य अन्न आणि सार्वजनिक वितरण मंगी राम विलास पासवान यांनी देशभरात कांद्याच्या किंमती स्थीर राहतील असा प्रयत्न सरकार करत आहे असं म्हटलं आहे उत्तिकमधे निदर्शकांनी आज नजाफ शहरात एका श्रद्वास्थानाच्या दरवाज्याला आग लावली आणि पोलिसांनी आश्रुधूराचा वापर करत त्यांना पांगवले सध्या धिकमधे सरकार विरोधी हिसंक आंदोलनं सुरु असून त्याचाच ही निदर्शनं एक भाग होती दरम्यान ताकी कायदेमंडळानं प्रधानमंत्री अब्देल अब्दूल महदी यांचा राजीनामा मंजूर केला आहे बगदादमधे या आंदोलनांवर झालेल्या गोळीबारात पन्नास लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे महदी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला ही आंदोलनं चिकमधील शिया बहुल नसरिया आणि नजाफ या दक्षिणेकडील प्रांतात होत आहेत

श्रीलंकेमधल्या नुवारा श्लिया पर्वतराजीमधे झालेल्या भू स्खलनात एकाचा मृत्यू झाला

तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुषाच्या व्हॉलीबॉल सद्याची लढत अतिम फेरीत पाकिस्तानबरोबर होणार आहे

भारतीय महिला सध्यानक्रिलदीवचा पराभव करत याआधीच अर्तिम फेरीत प्रवेश केला आहे